राज्यात नदी प्नरूज्जीवन कार्यक्रम व्यापक स्तरावर राबवणार

येत्या विधानसभा निवडणकीसाठी नाव नोंदणीत पदाकार घेण्याचं राजकीय पक्षांना आवाहन

आणि वेस्टइंडिजच्या दौ यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

दिल्लीच्या माजी म्ख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या पार्थिवावर आज संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

एन जी प्रणित वाहनांची संकल्पना रूजवली आपल्या लाडक्या नेतृत्वाला शेवटचा निरोप देण्यासाठी कॉग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांची प्राम्ख्यानं उपस्थिती होती देशाचे ग्हमंत्री अमित शाह दिल्लीचे म्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल संय्क्त प्रोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी कॉग्रेसच्या प्रियंका गांधी वडेरा यांची विशेष उपस्थिती होती तत्पूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीला दिक्षित यांच्या पार्थिवाला श्रध्दांजली अर्पण केली

स्टेना इम्पेरो असं या जहाजाचं नाव असून इरानच्या क्रांतीकारी दलानं ते जहाज ताब्यात घेतलं आहे दरम्यानं इंग्लंडतर्फे इरानसोबत जहाच्या सुटकेसाठी वाटाघाटी सुरू असून ही कारवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं इंग्लंडनं म्हटलं आहे

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेचा या सत्रातील हा दुसरा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शुन्य शुन्य या निःशुल्क क्रमांकावर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे

श्रीहरीकोटा स्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून जी एस एल व्ही

प्रक्षेपणापूर्वी देशभरात उत्साहाचं आणि कुतूहलाचं वातावरण आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शैक्षणिक व सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून सामाजिक न्याय बंध्ता प्रस्थापित केल्यानंतर आता सर्व अंगाने लोककल्याणासाठी आर्थिक विचार व त्यातून देशविकास असा विचारप्रवाह प्रगल्भ होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केले

वसंतराव देशपांडे हॉल येथे श्रीमती शारदा बडोले लिखित भावसूमनांची ओंजळ या फ्ले शाह आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगणा या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते

राज्यातील नद्यांची प्रद्षणाच्या विळख्यातून सूटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी प्नरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे

मी अंतरावर वन शासकीय व खाजगी जमिनीवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे

मी अंतरावर वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली सदग्रु जग्गी वासुदेव जे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत त्यांच्या रली फॉर रिव्हर कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे

याच धर्तीवर नद्या उपनदया मोठे ओढे व नाले यांच्या द्रतर्फा वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात येणार आहे

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित विविध नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या पदाधिका यांच्या बैठकीत ते बोलत होते

डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि प्रवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे

आज मतदार याद्यांचा द्सरा विशेष संक्षिप्त प्नरिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला असून या विशेष मोहिमेअंतर्गत सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ हे उपस्थित राहतील

या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त प्नरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन म्दगल यांनी केले आहे विदर्भातील एम एस एम ई उदयोग कृषी उदयोग यांच्या विकासासाठी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने प्ढाकार घेऊन भविष्यातील एक रुपरेषा आखावी याकरिता केंद्र व राज्य सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल

नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी प्रम्ख अतिथी म्हणून ते बोलत होते

सध्याच्या घडीला भरतीत जनता पक्षाचे अनेक आमदार एमाजी तसेच विद्यमान कॅबिनेट राज्यमंत्री नेते कॉग्रेस च्या संपर्कात आहे लवकरच कॉग्रेस मध्ये प्रवेश करतील असा गोफ्य स्फोट माजी खासदार तसेच कॉग्रेस नेते नाना पटोले यांनी केला नाना पटोले याची कॉग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रचार प्रम्ख म्हणून निय्क्ती केली असता त्यांनी आज गोंदिया जिल्यातून प्रचाराला सुरवात केली असताना ते बोलत होते

नागरिकांच्या स्विधेसाठी तसेच प्रशासकीय कामात पारदर्शीता आणण्यासाठी व नागरिकांच्या पैसा व वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ कादंबरी बलकवडे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील अपील प्रकरणात संबंधितांच्या मोबाईलवर एस एम एस द्वारे सुनावणीची दिनांक व वेळ याबाबतची पूर्व सूचना देण्याकरीता प्रायोगिक तत्वावर ही सुविधा न्कतीच सुरु केली आहे यामुळे नागरिक ठरविलेल्या तारखेस वेळेत उपस्थित राहतील

क्षेत्रिय सुद्र संवेदन केंद्र मध्य नागप्रचे महाव्यवस्थापक एस

कामेश्वर राव यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे तर राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक डॉ

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने एमटीडीसी नागपूर इथल्या सिव्हील लाईन येथे सर्व सोयींनी य्क्त असे पर्यटक निवास उभारले आहे या पर्यटक निवासात एमटीडीसीद्वारे न्कतेच एमटीडीसी ऑरेंज हे शाकाहारी व मांसाहारी उपहारगृह सुरु करण्यात आले

जकार्ता इथं स्रू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी

सिंधूला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे

आगामी वेस्टइंडिज क्रिकेट दौ यातल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत निवड समितीनं संघ जाहीर केला विराट कोहलीकडे कर्णधारपदाची ध्रा दिली असून अंजिक्य रहाणे उपकर्णधार असेल ऋषभ पंत आणि वृध्दीमान शहा या दोन यष्टीरक्षकांसह मयांक अगरवाल के

राहूल चेतेश्वर प्जारा हन्मा विहारी रोहित शर्मा आर अश्वीन रविंद्र जडेजा क्लदीप यादव ईशांत शर्मा मोहम्मद शमी जसप्रीत ब्मराह आणि उमेश यादव यांची संघात निवड झाली आहे